लोकसंख्या वाढीची समस्या पुढच्या पिढीसाठी धोकादायक असून छोट्या कुटुंबामुळविकास होतो असं मोदी म्हणालव भाषणाच्या सुरुवातीला प्रधानमंत्र्यांनी सर्व दक्षासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभक्छा दिल्या जनता आता एक दक्षीएक संविधान असं गर्वानं म्हणत्तअसं म्हणत त्यांनी जम्मू काश्मीरबाबतच्या निर्णयाचं समर्थन कलि जम्मू काश्मीर आणि लडाखमधल्या जनतव्या आकांक्षा आपण पूर्ण करणार असून काश्मीरला पुन्हा गतवधि मिळवून दख्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं

पूर्यस्तांना सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी दिली

एफ एम संत्रिो एफ एम गोल्ड विविध भारती तसंच स्थानिक केंद्रांसह हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित करण्यात आला जम्मू काश्मीर आणि लडाखसंदर्भात घत्मित्ती निर्णय तिथल्या नागरिकांसाठी लाभदायी ठरल्ती असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी व्यक्त कला आहा काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्यक्ती राष्ट्राला उद्दधून भाषण करताना त्यांनी सांगितलं की या निर्णयामुळ काश्मिरी जनतळी दघीतल्या इतर नागरिकांप्रमाण समान हक्क समान सुविधा उपभोगता यसील असंही त हिणाल स्वातंत्र्य म्हणज क्रिक राजकीय सत्तांतर नसून राष्ट्रबांधणीची दीर्घ प्रक्रिया आहा असं राष्ट्रपतींनी सांगितलं जगा आणि जगू द्या हव्विरताचं संघटनात्मक तत्व राहीलं आहा इथा एकमक्तीची अस्मिता प्रदर्ध भाषा आणि श्रद्धांच्या पलिकडज्ञाऊन जपली जात सहअस्तित्व हाच या दक्षीचा वारसा आहा ग्रुवकांच्या चौकस बुद्दीला उत्तद्विम दक्षहीच युवा आणि पुढच्या पिढीसाठी उत्तम भक्षअसू शकत असं तम्हेणाला समावधी वाढीसाठी पायाभूत सुविधांच्या विकासावर राष्ट्रपर्तीनी या भाषणात भर दिला सरकार गरिबातल्या गरिबांसाठी घरं उर्जा पुरवठा शौचालयं प्रत्यक्त घरात पाणी दक्षून भौतिक पायाभूत सुविधा निर्माण करू शकतं मात्र या सुविधांचा वापर आणि जतन करणं तसंच त्यांचा लाभ स्वतःला आणि समाजाला होऊ दृष्णीही समाजातल्या प्रत्यक्तीची जबाबदारी आहक् ग्रामीण भागात चांगलक्रिसतील तर त्याचा लाभ शक्रिन्यांनी त्यांचा उपयोग करून मोठ्या बाजारपक्षी गाठल्या आणि आपल्या उत्पादनाला चांगली किंमत मिळवली तरच होईल

जम्मू काश्मीरचजिज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याहस्ता श्रीनगर इथं शा काश्मीर स्टरिक्यममध्याक्विजारोहण होईल